ते काल पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रद्षण नियंत्रण मंडळानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते

तसंच प्रदृषणाला आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून वीज निर्मितीचे प्रकल्प सुरू केले आहेत पर्यावरणाचे रक्षण करणं हे देशसेवेचं काम आहे आणि यात सर्वांचा सहभाग असणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले नवीन सहकारी संस्थांच्या प्रकल्पांना आर्थिक मदत करण्यासाठी गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेली अटल अर्थसहाय्य योजना चालू वर्षातही सुरू ठेवण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळानं घेतला या योजनेंतर्गत पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या सहकारी संस्थांनी स्वनिधीची गुंतवणूक करून सुरू केलेल्या कृषीप्रक सुगीपश्वात प्रकल्प तसंच बिगर कृषी नाविन्यपूर्ण प्रकल्पांसाठी सहकार विकास महामंडळामार्फत कर्ज आणि अनुदान दिलं जाणार आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र्य कक्षाची स्थापना केली असल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली आहे ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या अंमलबजावणीच्याबाबतचा आढावा घेण्यासाठी काल मंत्रालयात ज्येष्ठ नागरिक समितीची बैठक घेण्यात आली त्यावेळी बडोले बोलत होते ज्येष्ठांचं जीवन सुसह्य व्हावं शारीरिक मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावं वृद्धापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता कामाचा हक्क शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळविण्यासाठी या कक्षाची मदत होणार आहे राज्यात युतीत सहभागी असलेल्या लहान लहान घटक पक्षांनी भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवली तर उत्तम राहील असं मत भाजपचे नेते जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं आहे

राज्यात भारतीय रिपब्लिकन पक्ष आठवले गट राष्ट्रीय समाज पक्ष रयत क्रांती सेना आणि शिवसंग्राम या पक्षांसोबत यूती आहे भाजपच्या चिन्हावर या पक्षांनी निवडणूक लढवली तर त्यांना जिंकण्याची मोठी संधी आहे असं ते म्हणाले

कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ या सामन्यासाठी सज्ज झाला आहे